ते आज बातमीदारांशी बोलत होतो केंद्राकडून किती येणं बाकी आहे त्याचा आढावा घेत आहोत असंही मुख्यमंत्री म्हणाले

दिवाळीपर्यंत सगळ्या न्कसानग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं देशातल्या उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीनंतर सात लाखाच्या खाली आली आहे

मुख्यमंत्री होण्याअगोदर उदधव ठाकरे हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं सांगत होते आता म्ख्यमंत्री झाल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही तर या राज्यसरकारचा सातबारा कोरा केला जाईल असं केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे सांगली जिल्ह्यातल्या दिघंची इथं शेतीच्या न्कसानीची पाहणी केल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते केंद्र सरकारनं राज्याला मदत केली पाहिजे या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मताशी मी सहमत आहे मात्र अगोदर राज्य सरकारनं सुद्धा न्कसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणं आवश्यक आहे असंही आठवले म्हणाले ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उरण इथल्या गॅस थर्मल पॉवर स्टेशनची आज पाहणी केली यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं वायू विदयुत केंद्रातल्या अधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आलं यावेळी त्यांनी बोकडविरा प्रकल्पातल्या पॉवर स्टेशनची पाहणी केली प्रकल्प अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना प्रकल्पाची माहिती देत तयार होणाऱ्या वीज उत्पादन केंद्राबाबत सादरीकरण केलं यावेळी सातत्याने खंडित होणारी वीज आणि प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळण्यासंदर्भात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना स्थानिक गावकऱ्यांकडून निवेदन देण्यात आलं येत्या दोन वर्षात रायगड जिल्ह्यातल्या उरण ऊर्जा प्रकल्पाची क्षमता एक हजार मेगावॅटनं वाढवण्याची घोषणा कालच ऊर्जामंत्र्यांनी केली होती ग्रीड बंद पडल्यामुळे मुंबईचा वीज पुरवठा खंडित झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे रायगड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाची विविध धोरणं योजना कायदे यांच्या अंतर्गत विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत जिल्ह्यातल्या सर्वच सामाजिक घटकांपर्यत त्यांचा लाभ पोहोचवणं पायाभूत सुविधा निर्माण करणं शासनाचं अर्थसहाय्य प्राप्त करणं प्रशासकीय विभागामध्ये समन्वय राखणं त्यामधल्या अडीअडचणी सोडविणं यासाठी अभ्यास गट स्थापन करण्यासंबंधी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवात आज भवानी तलवार अलंकार पूजा मांडण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांना माता त्वळजाभवानी तलवार प्रदान करते अशा प्रकारे ही पूजा केली जाते

कोरोना संसर्गाच्या अन्षंगानं या सर्व गाड्या आरक्षित असणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे महिलांवरील अत्याचार हा संपूर्ण देशातच गंभीर प्रश्न आहे या प्रश्नाच्या अनूषंगाने सर्व यंत्रणांची या संदर्भात संवेदनशीलता वाढवावी लागेल राज्यात महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून गृह परिवहन शिक्षण आदींसह सर्वच विभागांच्या समन्वयातून काम करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अॅड यशोमती ठाकूर यांनी दिली महिलांची सुरक्षा संरक्षण या अन्षंगानं राज्यात महिला सुरक्षा ऑडिट करण्या बाबत या क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक सह्याद्री अतिथीगृह इथं आयोजित केली होती त्यावेळी त्यांनी सांगितलं या बैठकीला गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते म्ंबई सेंट्रल बस स्थानकाजवळ असलेल्या सिटी सेंट्रल मॉलला काल रात्री आग लागली व्यावसायिक आस्थापनं असलेल्या या तीन मजली इमारतीत आग झपाट्यानं पसरली

मॉल शेजारी असलेल्या ऑर्किड टॉवर या गगनचंबी इमारतीतल्या साडेतीनशे लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे

राज्यशासनाच्या विनंतीवरून मुंबई उपनगरीय रेल्वेतून आता खासगी सुरक्षारक्षकांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या संयुक्त पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे स्रक्षारक्षकांना राज्य शासनाकडून क्यूआर कोड घ्यावा लागणार आहे तोपर्यंत ओळखपत्र असलेल्या गणवेषधारी सुरक्षारक्षकांना उपनगरीय रेल्वेतून प्रवास करता येईल कोरोना रुग्णांवरच्या उपचारासाठी मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात उभारलेल्या जंबो कोविड केंद्रात काल सीटी इन अ बॉक्स हे नवं सीटीस्कॅन यंत्र बसवलं या यंत्राच्या उपयोगानं मानवी छातीची वेगानं तपासणी करता येते

मिरज मार्गे धावणाऱ्या चार पॅसेंजर गाइयांचे रुपांतर एक्सप्रेसमध्ये करण्यात येणार आहे यामध्ये कोल्हापूर पुणे मिरज हुबळी मिरज परळी आणि मिरज कॅसलरॉक पॅसेंजरचा समावेश आहे